या विघेयकाला एकमुखी पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांचं अभिनंदन केलं आणि आभार मानले

मराठा समाजाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता तसंच राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधल्या सरळसेवा नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठीची तरतूद या विधेयकात आहे राजकीय आरक्षणाचा यात समावेश नाही

मराठा समाजाला आरक्षण देणारं विधेयक विधी मंडळानं संमत करताच राज्यात ठिकठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला विधेयक मंजूर झाल्यानंतर दोन्ही सभागृहात शिवाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला राज्य विधीमंडळात विशेषतः मराठा आमदारांनी एकच जल्लोष केला विधानभवनाचा परिसर भगव्या फेट्यांनी फुलून गेला होता सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाट्रन तसंच फटाके वाजवून आंनद साजरा केला सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी समाधान व्यक्त केलं भाजपानं मराठा समाजाला आरक्षण देऊन वचन पाळलं अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सरकारनं घेतली आहे असं ते म्हणाले काँप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकाद्वारे आनंद व्यक्त केला आहे विधेयकाचं स्वागत करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले

जालना लातूर परभणी आणि धुळे जिल्ह्यात फटाक्यांची आतषबाजी करुन अणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला असं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

सध्याच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्राकडे शिफारस करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्रोत्तराच्या तासाला सांगितले

द्ष्काळासंदर्भात विरोधी पक्षांनी उपस्थीत केलेल्या प्रश्रांना मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचं सांगत विरोधी पक्षांनी गदारोळ केला त्यामुळे पावणेपाच वाजता अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं

हा अर्थसंकल्प तयार करण्याचं काम सुरु झालं असून ते आता प्रगतीपथावर आहे गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयानं चालू आर्थिक वर्षासाठी सुधारित खर्च आणि पुढच्या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी पोलाद

हा निर्णय देशभरात पुढील वर्षी होणाऱ्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशपरीक्षेसाठी लागू राहणार आहे या अभ्यासक्रमांसाठीचा अंतिम प्रवेश याबाबत सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं निर्धारित केलेल्या कमाल मर्यादेच्या वैधतेबाबत अंतिम निर्णय आल्यानंतर निश्चित केला जाईलअसही न्यायालयानं स्पष्ट केलं नीट साठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदतही न्यायालयानं उद्यापासून आणखी एक आठवड्यानं वाढवली आहे

जागतिक बाजारातली मजबूत स्थिती आणि वधारलेला रुपया यामुळे निर्देशांकात वाढ झाली असं बाजार विश्लेषकांचं मत आहे

डी ए

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यापीठ संघटनेचे महासचिव फुरकन कमर उपस्थित होते